निवडणूकविषयक प्रमुख घडामोडींची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या

याचिकाकर्त्यांनी दाखल कलिसी कागदपत्रं राष्ट्रीय सुरक्षच्या द्रष्टिनं संवच्याशील आहप्रा ती कशी फुटली याचा अंतर्गत तपास चालू असून दर्यातर्तात सुरक्षच्या द्रष्टिनं ही बाब अतिशय चिंतर्षी असल्याच सरक्षण मंत्रालयान शपथपत्रामध्य ज्ञांगितलं

स्वारगट्टतक्रित्रज या मार्गाचा आराखडा तयार झाला असून तो लवकरच सादर क्वि जाईल तसंच नाशिक फाटा तच्चिकण या विस्तारित मार्गाच्या आराखड्याचं काम सुरू आहअसंही त्यांनी सांगितलं टँकर पूणडिभागात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होत असून सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात टैंकरची संख्या शंभरपक्षी जास्त झाली आह कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप एकही टँकरची गरज पडलक्षी नाही

निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक असल्याचं त्यांनी यावळी सांगितलं

सोलापर स्पस्थिया एका तज्ञ समितीनं पृण्यश्लोहक अहिल्यादक्षी होळकर सोलापूर विद्यापीठाला काल सदिच्छास भद्यदिली विद्यापीठामधल अभ्यासक्रम विविध उपक्रम तसंच संशोधनाची माहिती त्यांनी जाणून घक्की विद्यापीठानं नव्यानं सुरू कलिल्खा अॅक्यूप्रधारे पोषण अभ्यासक्रम हातमाग एककाचं या सदस्यांनी कौतूक कलि शेअर मुंबई शक्ते बाजारात तक्रीचं सत्र कालही कायम होतं

हविंधकामं पाडून टाकण्याची कारवाई करु नयत्रा साठी जठाविनी वन विभागाच्या अधिकाऱ्याला तीन लाख रुपयांचं आमिष दाखवलं त्याविरुद्ध या वन अधिकाऱ्यानं तक्रार क्ली होती

अयोध्या प्रकरणात तीन सदस्यांच्या मध्यस्थ समितीची पहिली बैठक काल अयोध्यत झाली सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या नस्तिवातील या समितीच्या बैठकीला आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर आणि वरिष्ठ वकील श्रीराम पांच् उपस्थित होत ील्खा आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठानं हत्रिकरण मध्यस्थ समितीकडस्त्रीपवलं होतं